उपनगरीय रेल्वे सेवा सुरु झाल्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे काल रात्री सव्वा बारा वाजता कूर्लावरुन कल्याणसाठी गाडी सोडण्यात आली विविध रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी मध्यरात्री विशेष गाड्या सोडण्यात आल्या गोरेगाव इथल्या सिद्धार्थनगरमधधधिजेंद्र बागडी आणि जगदीश परमार या मुंबई महानगरपालिकेच्या दोन सफाई कर्मचा यांचा पाण्याच्या वेढ्यात ब्रुडुन मृत्यू झाला आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून मुंबई आणि आसपासच्या परिसरात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून आज साजरा होत आहे आज नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत अहमदनगर इथल्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ अमोल बागुल वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यासह उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत

राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार आज मुंबईत रंगशारदा सभागृहात प्रदान केले जाणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वा पिवर काल भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात चर्चेची पहिली फेरी झाली भारतीय जनता पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पार्शिल आणि वरिष्ठ नेते सुधीर मुनगंधीवार तर शिवसेनेकडून वरिष्ठ नेते सुभाष देसाई सहभागी झाले होते कोणता पक्ष किती जागा लढवणार हे अद्याप निशित झालं नसून जागा वा पिच्या सूत्रावर काल चर्चा झाल्याचं भाजपच्या एका नेत्यानं सांगितलं विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून यूतीमध्ये आलेल्या विद्यमान आमदारांना संबंधित पक्षाचा विद्यमान आमदार समजून ती जागा त्या पक्षाला सोडली जाईल तर बहुतांश विद्यमान आमदारांना त्यांच्या मतदार संघातून तिकि दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं मित्र पक्षांना सोडायच्या जागांबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाली काँग्रेसच्या छाननी समितीची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे या बैठकीत राज्यातल्या उमेदवार निश्चिती आणि प्रचाराचं धोरण यावर चर्चा होण्याची शक्यता आहे

याबाबत येत्या दहा तारखेला पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी काल झालेल्या कार्यकर्त्यांच्या जनसंकल्प मेळाव्यात सांगितलं लोकसभा निवडणुकीदरम्यान इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं होतं मात्र आता ते हे आश्वासन पाळायला तयार नसल्यानं आपल्याला अन्य पर्यायांचा विचार करावा लागत असल्याचं पार्टील म्हणाले